पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा हजार कृषी उत्पादक संघटनांची सुरूवात

वगळण्यात आलं

हिंगणघाट जळीत प्रकरणी आरोपी विरूद्ध आरोपपत्र दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ब्रुंदेलखंड इथल्या द्रतगती मार्गाचा पायाभरणी समारोह पार पडला तसंच पंतप्रधानांच्या हस्ते हर घर जल या योजनेचाही शुभारंभ झाला त्याचबरोबर पंतप्रधान देशभरातील दहा हजार शेतकरी उत्पादक संघटनांचा शुभारंभ करतील याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते किसान क्रेडीट कार्डही देण्यात येणार आहेत या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्जही मिळणार आहे

सात दिवस चालणाऱ्या या वितरण कार्यक्रमाकरिता सतराशे जणांनी नोंदणी केली असून यातील कृत्रिम हात आणि पाय यांची गरज असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कार्यक्रम स्थळीच त्यांच्या शारीरिक मोजमापाव्रसार हात आणि पाय तयार करून देण्यासाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय कुलसचिव अंजू शेंडे यांनी पत्रकार परिषदेत नागपूर इथं दिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंती निमित सेवाग्राम विकास आराखड़यांतर्गत सुरू असलेल्या विकास कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई आणि दर्जाहीनता खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला सेवाग्राम विकास आराखड्यात करण्यात येत असलेल्या कामांची पाहणी करून पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी केदार बोलत होते सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आहे देशविदेशातून अनेक पर्यटक येत असतात त्यामूळे उभारण्यात आलेल्या सर्व वास्तू स्वच्छ आणि नीटनेटक्या राहाव्यात म्हणून देखभाल द्रुस्तीसाठी राज्य शासनाकडून कायमस्वरूपी निधी देण्याची तरतूद करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

महिला अत्याचाराच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणं आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्याटप्यानं केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं राज्य सरकार येत्या एक मे पर्यंत एकवेळी उपयोगात आणायच्या प्लॅस्टीकपासून राज्याला म्क्त करेल अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे त्यांनी याची काल विधानपरिषदेत माहिती दिली

एकवेळा उपयोगात आणायच्या प्लॅस्टीक पिशव्या स्ट्रॉ कप आणि ताट आदींवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे पण अशा वस्तू अदयाप बाजारात दिसून येतात अशी माहिती दिली शितपेयांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्लॅस्टीक बाटल्यांना तूर्त यातून वगळण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

या प्रकरणी सरकार तर्फे ख्यातिनाम फौजदारी विधितज्ञ एड उज्ज्वल निकम हे बाज् मांडणार असल्याची चर्चा शहरात व्यक्त होत आहे त्याम्ळं देशपातळीवर गाजलेल्या या प्रकरणाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे आणि जिदद विशेष शाळेतल्या विदयार्थ्यांनी त्यांच्या पालक आणि शिक्षक वर्गासह पालघर जिल्ह्यातल्या डहाणुच्या समुद्र किना यावर स्वच्छता अभियान राबवलं या उपक्रमात सहभागी झालेले दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक आणि शाळेच्या स्टाफचं नेतृत्व पशवैदयकतज्ज्ञ तथा कासव बचाव आणि संवर्धन तज्ज्ञ डॉ दिनेश विन्हेरकर यांनी केलं यावेळी मोठ्या प्रमाणात समूद्र किना यावरचं प्लास्टिक आणि कचरा एका ठिकाणी गोळा केला गेला त्यानंतर तो संपूर्ण जमा केलेला प्लास्टिक कचरा डहाणू नगरपालिकेचे कर्मचारी विल्हेवाट लावण्यासाठी घेव्न गेले

ब्लडाणा ताल्क्यातील डोंगर खंडाळा इथं सीएससी अंतर्गत स्त्री स्वाभिमान ग्राम लाईट बल्ब निर्मिती प्रकल्पाच्या जिल्हाधिकारी स्मन चंद्रा यांच्या हस्ते आज श्भारंभ करण्यात आला यावेळी म्ख्य कार्यकारी अधिकरयांसह मान्यवर उपस्थित होते सिएससी अंतर्गत विविध ऊपक्रमाचा लाभ घेव्न कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे फायदे मासिक पाळीमध्ये होणारे त्रास महिला तसंच आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले

त्यामुळं या निवडण्कीत महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे नागपूर शहरातील बगिच्यांचा थीम पार्कच्या आधारावर विकास करण्यात येणार असून शहरातील महत्वाचे बणिचे आता वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारीत असणार आहे उद्यानांमध्ये पायाभूत सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी नागरिकांनी केलेल्या मागण्यांची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी उद्यानातील स्वच्छतागृहे ग्रीन जीम विद्युत दीवे आदींची योग्य देखभाल आणि दुरूस्तीचे आदेश दिले पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यान बटरफ्लाय गाईन या संकल्पनेतून विकसित करण्यात येईल तर हनुमान नगरातील महात्मा गांधी उद्यान फ्रेग्रव्स संकल्पनेवर विकसित केलं जाईल तसंच नंदनवन इथलं डॉ आंबेडकर उद्यान रोझ गार्डन म्हणून विकसित करण्यात येणार आहे न्यूझीलंडनं भारताविरुद्ध द्रसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर बिनबाद व्रेसष्ट धावा केल्या आहेत खाईस्टचर्च इथं हँगले ओव्हल मैदानावर सुरू या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं

यात हन्मा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर प्जारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक शून्यनं आघाडीवर आहे

दरम्यान श्रीलंकेची सुरूवात फारशी चांगली झाली नाही